ठाणे इथले साक्षेपी पत्रकार आणि बहआयामी लेखक श्रीकांत नेर्लेकर यांचं निधन

सांगली कोविड सेंटर कोवीड उपचारासाठी भरमसाट बिल आकारली जात आहेत ते परवडत नाही म्हणून रोग अंगावर काढला जातो त्यामुळे म्रुत्युदर वाढण्याच्या चक्रात आपण अडकलो आहोत तेव्हा म्रुत्युदर का कमी होत नाही याच उत्तर शोधण्याचा सर्वानी मिळून प्रयत्न केला पाहिजे असे मत जलसंपदा तसेच पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले सांगली येथे दक्षिण भारत जैनसभा कर्मवीर आरोग्य अभियान आणि डॉक्टर चोपडे ट्रस्ट यांच्यातर्फे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले त्याचे लोकार्पण जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते

सामान्य रुग्णांना अल्प मोबदल्यात ही सेवा दिली जाणार आहे हकीम लकमान कोविड सेंटर सांगली सांगलीतील समस्त मुस्लिम समाजाद्वारे स्थापित हकीम लुकमान कोविड सेंटरचे लोकार्पण संपर्क मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

आसिफ बाबा आणि समस्त मुस्लिम बांधवानी लोक वर्गणीतून या कोविड सेंटरची उभारणी केली आहे याबद्दल माहिती सांगताना आयोजक आसिफ बाबा म्हणाले

रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना फोन करून रुग्ण दगावल्याची माहिती दिली

विश्रामबाग येथील या रुग्णालयात तेरा दिवस उपचार घेत असलेल्या या महिलेची प्रकृती एकदम ठीक होती

त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी या कोवीड सेंटरमध्ये घुसून तिथल्या साहित्याची मोडतोड केली रुग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घातल्यानंतर याठिकाणी पोलिस दाखल झाले

मात्र सर्वसामान्य कुंटूबातील रुग्णांना या कोविड सेंटरमधील उपचार न परवडण्यासारखा आहे

त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती शासनाने दिलेल्या एपवर नोंदणी करून घेत आहेत सर्वेक्षण झालेल्या घरावर स्टिकर लावत आहेत

माहिती संकलित केली आहे

जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार रविवार सर्व बंद असल्याने या जनता बंदला सकाळी चांगला प्रतिसाद आहे मात्र चिखली येथील व्यापाऱ्यांचा या बंदला तिव्र विरोध आहे

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता तुळजापूर शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

एसटी कामगार मागणी राज्य परिवहन महामंडळाला सरकारने तीन हजार कोटी रुपयांचे सहाय्य देऊन आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे कायम तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला कोरोनाच्या काळात सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे दररोजची प्रवासी संख्या घटली आहे

भिंतीचित्र स्पर्धा कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ अकोला पोलिसांद्वारे भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं ऐकूया त्याविषयीचा हा वत्तांत

या लढ्यात हे कोरोना योद्धे शहिद सुद्धा होत आहेत

या सर्व कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून अकोला पोलीस ढोणे चित्रकला महाविद्यालय रोटरी क्लब ऑफ अकोला आणि दिव्यांग आर्ट गॅलरी यांचे संयुक्त विद्यमाने पोलिस मुख्यालयाच्या आवारभिंतीवर कोरोना योद्वा वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि सहभागी स्पर्धकांना प्रमानपत्रांचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले लोकांच्या मनात कोरोना योद्ध्यांबद्दल सन्मान वाढावा आणि चित्रकार तरुणांचा उत्साह वाढून त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा असा दुहेरी उद्देश स्पर्धेमागे होता आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अकोल्याहन मध् कसबे यांच्यासहरश्मी घासकडबी पुणे ज्येष्ठ पत्रकार निधन ठाणे ठाणे इथले साक्षेपी पत्रकार आणि बहुआयामी लेखक श्रीकांत वामन नेर्लेकर उर्फ गुरुजी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले

गेले काही दिवस कोविडमुळे आजारी होते डोक्याला तीव्र दुखापत झाल्याने उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली

पत्रकारिता ही विधायकच असली पाहिजे यावर गुरुजींचा ठाम विश्वास होता आणि या वाटेवरूनच त्यांनी अखंड पत्रकारिता केली दैनिक तरुण भारत ठाणे वार्ताहर म्हणून त्यांनी पत्रकरितेला सुरुवात केली प्रसंगोद्रव लिखाण हा त्यांच्या लेखनाचा पैलू होता